सातव्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचं विजेतेपद इथिओपियाच्या डेरेरा हुरीसा आणि अमाने बेरिसो यांनी पटकावलं

विदर्भातल्या संशोधन संस्थांनी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करत या क्षेत्रात विपूल प्रमाणात असलेल्या वन उत्पादनं कोळसा यांसारख्या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करून घ्यावा असं आवाहन सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे नागपूर इथल्या विबेबरेय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या हिरक महोत्सवी सोहळ्याचं उद्वाटन गडकरी यांच्या हस्ते झालं त्यानंतर ते बोलत होते वृत्तपत्रांसाठी लागणारा कागद वैद्यकीय उपकरणं लाकडाचा लगदा अशा प्रकारचा कच्चा माल आपल्याला परदेशातून आयात करावा लागतो अशा कच्च्या मालाचा पुखठा देशातूनच व्हावा यासाठी संशोधन संस्थांनी संबधित संस्थांच्या सहकार्य आणि समन्वयानं योग्य तंत्रज्ञान विकसित करायला हवं असंही गडकरी म्हणाले असं घडू शकलं तर आजवर मागास राहिलेल्या भागांमध्ये उद्योगधंदे वाढू लागतील असं ते म्हणाले

कोल्हापूरात आज लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचा लोकार्पण सोहळा माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते झाला या सोहळ्यासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती पालकमंत्री सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ त्याचबरोबर खासदार संभाजीराजे छत्रपती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात महापौर सूर्मंजिरी लाटकर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती पवार यांनी कोनशिलेचं अनावरण केलं या सोहळ्यानिमित्त आज कोल्हापुरात ठिकठिकाणी शाहू महाराजांच्या कार्याचे डिजीटल फलक लावले होते सिद्धार्थनगर परिसरातील नागरिकांनी आकर्षक विद्यूत रोषणाई केली होती शाहू महाराजांचे कार्य पूर्ण करुन त्यांच्या विचारांचा प्रसार करणे आजही नितांत गरजेचं आहे असं उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितलं नागरिकत्व सुधारणा कायदा कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही तर पीडितांना नागरिकत्व देण्यासाठी आहे असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते

शिर्डी आणि पाथरीच्या ग्रामस्थांमध्ये साईबाबांच्या जन्मस्थळावरून झालेला वाद शांततेने सोडवला जाईल अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज वार्ताहरांशी बोलताना दिली शिर्डीत बंद पुकारला असला तरी साईबाबा मंदीरात दर्शन सुरू आहे कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी पोलिस तत्पर असल्याचं देशमुख यांनी सांगितलं शिर्डी आणि पाथरीच्या ग्रामस्थांना मुंबईत बोलावून तसंच त्या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ पाठवून शांततेच्या मार्गाने हा वाद सोडवण्यात येईल असं देशमुख म्हणाले

यशोमती ठाकूर यांनी दिली आहे त्या आज महिला आणि बालविकास विभागाच्या योजनांचा तसंच कामकाजाचा आढावा घेताना बोलत होत्या

या रिक्त पदांवर शिफारसप्राप्त उमेदवारांची नियुक्ती करायला अँड ठाकूर यांनी मान्यता दिली राष्ट्रीय लसीकरण दिन आज देशभरात साजरा करण्यात आला यानिमित्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल राष्ट्रपती भवनातून पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेला सुरुवात केली होती

महाराष्ट्रातही ठिकठिकाणी या मोहीमेअंतर्गत बालकांना पोलीओची लस देण्यात आली भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक उद्या नवी दिल्लीत होणार असून सह निवडणूक अधिकारी म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा समावेश केला आहे

यावेळी मुंबई पोलिस दलातले ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते

जम्मू कश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले पारोळा तालुक्यातील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान संजय ठाकरे यांच्यावर आज सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला होता अंत्यसंस्कारापूर्वी संजय ठाकरे यांच्या पार्थिवाची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली या वेळी जिल्हाभरातून अनेक लोक अंत्ययात्रेसाठी गावात दाखल झाले होते मुंबईत आज झालेल्या सातव्या मुंबई मॅरेथॉन मुख्य स्पर्धेच्या पुरुष गटाचं विजेतेपद इथिओपियाच्या डेरेरा हुरीसा यानं विक्रमी वेळ नोंदवत तर महिलांच्या मुख्य गटाचं विजेतेपद इथिओपियाच्याच अमाने बेरिसो हिनं पटकावलं भारतासाठीच्या वर्गात पुरुषांच्या गटात श्रीनु बुगाथा तर महिलांमध्ये सुधा सिंहनं विजेते पद पटकावलं महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये उत्तर प्रदेशाच्या पारुल चौधरीनं पहिलं मुंबईच्या आरती पाटीलनं दूसरं आणि नाशिकच्या मोनिकानं तिसरं स्थान पटकावलं

युवक कल्याण आणि क्रिडा राज्यमंत्री किरेन रिजीजू राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि इतर मान्यवर नेते अनेक चित्रपट कलावंत आज उपस्थित होते आसाममधे गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आपलं वर्चस्व कायम राखलं आहे

तर भारोत्तोलनमध्ये किरण मराठे आणि अभिषेक निपाणे या दोघांनी महाराष्ट्राच्या खात्यात आणखी दोन सुवर्णपदकांची भर टाकली

आज नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियानं पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना झालेल्या अपघातप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे पुणे मुंबई द्रतगती महामार्गावर काल या चालकानं निष्काळीपणे आणि वेगात गाडी चालवल्यामुळं हा अपघात झाल्याचं पोलिसाचं म्हणणं आहे या अपघातात जखमी झालेल्या शबाना आझमी यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं हरिशंद्रगडावरील कोकण कझ्यावरून रॅपलिंग करताना अपघात झाल्यानं प्रसिद्ध गिर्यारोहक अरूण सावंत यांचा मृत्यू झाला आहे

काल संध्याकाळी पाच वाजताच्या सुमाराला सावंत बेपत्ता झाले होते तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता आज त्यांचा मुतदेह बचाव पथकाला सापडला

पालघर जिल्ह्यातल्या पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकात खैराफाटका जवळ रेल्वेरुळावर गुजरातहून मुंबईकडे येणा या कोठी बांद्रा टर्मिनल सुपरफास्ट एक्सप्रेस या ट्रेन खाली येऊन एका महिलेचा आणि तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आज सकाळी साडे आकराच्या सुमाराला हा अपघात झाला

या मेळाव्यात युवक युवतींनी उपस्थित राहावं असं आवाहन सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केलं आहे नांदेड रेल्वे स्थानकावर आज रेल्वे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहीम राबविली